आज सदनाचं कामकाज सुरु होताच समाजवादी पक्षाच्या सदस्यांनी उत्तर प्रदेशातल्या अवैध वाळू खाणींवर केंद्रीय अन्वेषण विभागाच्या छापेमारीचा मुद्दा उपस्थित करत घोषणाबाजी सुरू केली सभापती व्यंकय्या नायड्र यांनी गदारोळातच कामकाज सुरु ठेवण्याचा प्रयत्न केला मात्र गोंधळ कायम राहिल्यानं राज्यसभेचं कामकाज द्पारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं खुल्या प्रवर्गातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दहा टक्के आरक्षण देण्यासंबंधीचं विधेयक आज लोकसभेत मांडणार असल्याचं केंद्रीय मंत्री अर्ज्न राम मेघवाल यांनी सांगितलं आहे खुल्या प्रवर्गातल्या आर्थिकदृष्ट्या दूर्बल घटकांना नोकरीत आणि शिक्षणात आरक्षण देण्याचा निर्णय काल केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला होता

त्यामुळे आलोक वर्मा पुन्हा एकदा सीबीआयचे संचालक म्हणून रुजू होणार आहे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 वर्मा आणि सीबीआयमधले त्यांचे सहकारी विशेष संचालक राकेश अस्थाना यांनी एकमेकांवर भ्रष्टाचाराचा आरोप केल्यानंतर त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं होतं

आसाम मेघालय कर्नाटक मणिपूर बिहार राजस्थान गोवा पंजाब झारखंड छत्तिसगड हरियाणा या राज्यांमधे संपाचा प्रभाव जाणवत असल्याचं अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस आयटकच्या सरचिटणीस अमरजीत कौर यांनी वृत्तसंस्थेला सांगितलं

विद्यार्थी आणि शेतकरी वर्गाचाही पाठिंबा या संपाला असल्याचा दावा त्यांनी केला

लोकलप्रमाणेच अन्य वाहतूक सेवांवर प्रचंड ताण पडायला सुरुवात झाली आहे संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांविरुद्ध प्रशासनानं मेस्मा लागू केला आहे

एकदा वापरुन फेकून दिल्या जाणाऱ्या प्रॅस्टिकच्या वस्तू प्रवासी तळ आणि शहरालगतच्या भागातून हद्दपार करण्यासाठी अनेक पावलं उचलली आहेत त्या अंतर्गत ही बंदी घातली असल्याचं प्राधिकरणाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे

ते आज यवतमाळ इथं बोलत होते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 प्रिमिअर बॅडमिंटन स्पर्धेत काल बंगळूरु इथं अवध वॉरियर संघानं चेन्नई स्मॅशर्सचा चार तीन असा पराभव केला अवध वॉरियर्सचा ली डाँग क्यूंग आणि ट्रम्प यांनी एकेरीत तर ली याँग आणि मथायस क्रिस्टीयनसन यांनी दुहेरी सामन्यात विजय मिळवला स्त्रियांच्या जागतिक क्रमवारीत अकराव्या स्थानावर असलेल्या चेन्नई स्मॅशर्सच्या सूंग जी ह्यून हिनं दहाव्या स्थानावर असलेल्या बेईवेन जेंग हिचा पराभव केला

स्पर्धेत सुमारे नऊ हजार खेळाडू सहभागी होत आहेत

या सर्व खेळाड्रंना चांगली कामगिरी करता यावी यासाठी खास प्रशिक्षण दिल्याचंही तावडे यांनी सांगितलं